कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पणे शहरावरोबरच जिल्हयातल्या ग्रामीण भागातील रुग्णांच्या नमुना तपासणी करणाऱ्या शासकीय आणि खाजगी प्रयोगशाळांनी नमुना तपासणीची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आज पुण्यात दिल्या प्ण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत विभागीय आयुक्त डॉ म्हैसेकर यांनी भेट देवून तपासणी केंद्राची पाहणी केली तसच कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत संस्थेच्या डॉक्टरांसमवेत आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते यावेळी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या संचालिका डॉ प्रिया एव्राहम शीतज्वर विभागाच्या विभागप्रमुख डॉ वर्षा पोतदार वैज्ञानिक डॉ मनोहर चौधरी डॉ सुमित भारद्वाज आदि मान्यवर उपस्थित होते लॉकडाऊनचा कालावधी शिथिल होत असताना आणि विविध ठिकाणी खासगी कार्यालयांचे कामकाज सुरू होत असताना आता प्रत्येकाने दक्षता बाळगण्याची गरज आहे असं मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केल चिंचवड इथल्या यशस्वी संस्थेच्या वतीने आयोजित कोरोनाविषयक जनजागृती कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते आज बोलत होते पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक वसाहतीतील अनेक छोटे मोठे उद्योग परप्रांतीय कामगारांच्या रिक्त जागी स्थानिक लोकांना भरती करून घेत आहेत मात्र परिसरातल्या बांधकाम व्यावसायिकांना मात्र आपले जुने परप्रांतीय कामगारच पुन्हा कामावर हवे आहेत त्या कामगारांना परत आणण्यासाठी त्यांचं प्रवास भाडं देण्याची तयारीही क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेनं दर्शवली आहे क्रेडाईचे उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली लॉकडाऊनमुळे गेले दोन महिने पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प होता मात्र आता काही अंशी शिथिलता दिली आहे त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने एमटीडीसी सुद्धा पर्यटनस्थळांवरच्या विश्रामगृहाच्या स्वच्छतेच काम हाती घेतले आहे पर्यटन व्यवसायाला गती प्राप्त व्हावी याकरीता रोड मॅप तयार करण्यात येत आहे कोरोनाच्या प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर वेलनेस मेडिकल ट्रिझमला भविष्यात प्राधान्य मिळू शकते त्यामुळे पर्यटकांना आय़्वेदीक आणि नैसर्गिक खाद्यपदार्थ आणि परिसरातील वातावरणाचा आनंद घेता येईल त्यासाठी महामंडळातर्फे पर्यटकांसाठी स्वतंत्र पॅकेज देण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी पुण्यात दिली खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासू नये यासाठी कृषी विभागाकडून पावले उचलली आहेत

दशमीला सोयीनुसार हेलिकॉप्टर अथवा अन्य वाहनाने हा पालखी सोहोळा पंढरीकडे रवाना होईल वारीच्या निमित्तानं दरवर्षी आळंदीत होणारी लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल यंदा ठप्प होणार असली तरी आळंदीकरांच्या द्रष्टीनं समाधानाची एक बाब म्हणजे माउलींचा विरह त्यांना सहन करावा लागणार नाही

उद्या आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत